दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना काल उमेदवारीसाठीच्या एबी फॉर्मचं वाटप केलं आम आदमी पक्षानंही काल आणखी सात उमेदवारांची घोषणा केली सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा झाली आहे महाराष्ट्र आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावं निश्वित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल दिल्ली इथल्या भाजपा मुख्यालयात झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीतला उपस्थित होते मराठीसह हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आज मुंबईत वुद्धापकाळानं निधन झालं

गावदेवी इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली कालिया ही भूमिका आणि संवाद विशेष गाजले होते जबान संभालके या दूरदर्शनवरच्या गाजलेल्या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं मराठी बरोबच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनायाचा ठसा उमटवला होता

काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी मिश्र दुहेरीत साईप्रतिक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट या जोडीला तसंच पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं